या निर्देशांमुळे धूळे नंद्रबार अकोलावाशिम आणि नागपूर या जिल्हा परिषदांची निवडणूक प्रक्रीया पुढे ढकलली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे दरम्यान या जिल्हा परिषद निवडणूकीत आघाडीचाच विजय होईल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे आज मुंबईत टिळक भवन क्व या निवडणूकीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या पोट निवडणूकांचे निकाल आज जाहीर होत आहेत सातारा जिल्हा परिषदेच्या कुडाळ गटातील पोटनिवडणूकीत राष्ट्रवादीचे दीपक पवार विजयी झाले त्यांनी भाजपाच्या मालोजी शिंदे यांचा पराभव केला

पवार हे भाजपाच्या तिकिटावर कुडाळ गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत सातारा जावळी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी नाकारल्यानं पवार यांनी राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील ढाणकी जिल्हा परिषद गटासह ढाणकी व ब्राम्हणगाव पंचायत समिती गनासाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे महाविकास आघाडीनं भाजप विरुद्ध एकास एक अशी सरळ लढत देऊन विजय संपादन केला ढाणकी जिल्हा परिषद गटात काँग्रेसच्या कमला कमठेवाड तर ढाणकी पंचायत समिती गणात जिजाबाई खोकले तसंच ब्राम्हणगाव पंचायत समिती गणात अनिता मार्लेवाड या विजयी झाल्या औरंगाबादचे भारतीय जनता पक्षाचे उपमहापौर विजय औताडे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला

या योजनेला महाराष्ट्र विकास आघाडी शासनानं स्थगिती दिल्याच्या कारणावरून तसंच शहरातल्या नागरिकांनी विधानसभा निवडणुकीत युतीच्या बाजुनं कौल देवून मतदान केलं होतं मात्र मतदारांचा विश्वासघात झाला या कारणामुळे मनपा आयुक्तांकडे राजीनामा दिल्याचं औाताडे यांनी सांगितलं लघ्र पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातल्या सजन गावाजवळ असलेल्या मोहखुर्द लघु पाटबंधाऱ्यातून गेल्या अनेक वर्षापासून गळती सुरू आहे त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे या लघू पाटबंधाऱ्याच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणात झाडं झुडपं उगवली असल्यानं धरणाची भिंत कमकुवत बनत चालली आहे आणि हे धरण सुरक्षित ठेवावं अशी मागणी शेतकऱ्यांनी आणि स्थानिकांनी केली आहे

महानोर यांच्या हस्ते होणार आहे संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी आज ही माहिती दिली हे संमेलन दहा ते बारा जानेवारीदरम्यान उस्मानाबादला होत आहे संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची यापूर्वीच निवड झाली आहे

मुख्यमंत्री कार्यालयानं आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे

सहाय्यता निधीकडं प्राप्त होणाऱ्या अर्जावर तातडीनं कारवाई करुन ते निकाली काढण्यात येतात असं कार्यालयानं स्पष्ट केलं आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधीबाबत काही वर्तमानपत्रात नकारात्मक बातम्या प्रसिद्ध होत असल्याचं सांगत हा खुलासा करण्यात आला आहे औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार अंबादास दानवे यांनी आज जालन्यामधे नगरपालिकेचे पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्यांशी संवाद साधला

बाबासाहेब आंबेडकर सभागृहात यानिमित्त आयोजित बैठकीत दानवे यांनी नगरसेवकांच्या अडीअडचणी जाणून घेत त्या सोडवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांची यावेळी उपस्थिती होती शिवसेना नगरसेवकांच्या शिष्टमंडळानं आपल्या मागण्याचं एक निवेदन यावेळी दानवे यांना दिलं चौथं अखिल भारतीय वीरशैव मराठी साहित्य संमेलन येत्या आठ ते दहा फेब्रवारी दरम्यान वाराणसी आहे

खो खो च्या भव्य राज्यस्तरीय स्पर्धेला आज वाशिम ििं प्रारंभ होत आहे

या भव्य राज्यस्तरीय खो खो स्पर्धेसाठी खेळाडू आणि क्रीडा शौकीनांनी बह्संख्येने उपस्थित राहण्याच आवाहन वाशीम जिल्हा हौशी खो खो असोसिएशनचे सचिव तथा विदर्भ खो खो असोसिएशनचे कार्यकारणी सदस्य गोविंद राऊत यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे मराठी साहित्यातील महत्त्वाचे कथाकार सखा कलाल यांचं आज कोल्हापूरात राहत्या घरी निधन झालं

सांज ढग हे त्यांचे गाजलेले कथासंग्रह होत पार्टी हा त्यांचा ललितलेख संग्रहही प्रसिद्ध आहे त्यांच्या अनेक कथांचं आकाशवाणीवर क्रमशः वाचन झालं होतं

मालमत्ता कर भरणं सुलभ व्हावं यासाठी ध्रळे महापालिकेनं ध्रळे ई कनेक्ट हे नवीन मोबाईल अधिआज सुरु केलं या अख्या माध्यमातून नागरीक घरबसल्या मालमत्ता कराचा भरणा करु शकतील आज महापौर चंद्रकांत सोनार आयुक्त अजीज शेख उपमहापौर कल्याणीताई अंपळकर यांच्या हस्ते या अप्रखिं उद्घाटन करण्यात आलं

तीनही आरोपींवर दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे

तर कोकण गोव्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे